लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत आज संपणार आहे

त्यात राज्यातल्या नागपूर रामटेक वर्धा गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात मतदारसंघाचा समावेश आहे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले आमदार दीपक पावसकर यांचा काल रात्री साडेअकरा वाजता गोवा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली तत्पूर्वी काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे एकमेव सदस्य असलेले उपमुख्यमंत्री सुदीन ढवळीकर यांना मंत्रीमंडळातून वगळले औरंगाबाद जिल्हा परीषदेतील काँप्रेस सोबतची यूती तोडण्याचा निर्णय काल शिवसेनेनं घेतला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या समन्वयकांच्या बळकीत हा निर्णय झाला जिल्हा परीषदेत शिवसेनेनं काँग्रेससोबत युती करून सत्ता मिळवली होती यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही भाजप सत्तेपासून दूर राहिला होता भाजपनं शिवसेनेला युती तोडली तरचं प्रचारात सहभागी होण्याची अट घातल्यानंतर काल हा निर्णय घेण्यात आला

हिंगोली जिल्ह्यातले जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी चांदोजी उपरे यांचं काल रात्री वार्धक्यानं निधन झालं

मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात त्यांचा सहभाग होता त्यांच्या पार्थिवावर आज कळमनुरी तालुक्यात कृष्णापुर इथं अंत्यसंस्कार होत आहेत